राज्यात विविध रुग्णालयांमध्ये निरीक्षणाखाली असलेल्याएकशे पाच जणांना घरी सोडण्यात आलं आहे चारजण रुग्णालयात दाखल असून मुंबईत दोनतर पूणे आणि नाशिक इथं प्रत्येकी एक जण रुग्णालयात भरती आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे

या यादीतील शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतील तर त्या तत्काळ सोडवण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत

तर राज्याच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक म्हणून बिपीन सिंग यांची नेमणूक करण्यात आली आहे काल याबाबतची अधिकृत सूचना जारी करण्यात आली व्हॉइस कास्ट इंट्रो भारतीय हवाई दलाच्या सहकार्यानं सावित्रीबाई फ्ले पूणे विद्यापीठात मार्शल ऑफ द एअर फोर्स अर्जन सिंग यांच्या नावानं अध्यासनाची स्थापना करण्यात आली आहे हवाई दलाचे एअर मार्शल अमित देव ग्र्प कॅप्टन शक्ती शर्मा विद्यापीठाचे कूलग्रू डॉ नितीन करमळकरयांच्या उपस्थितीत काल याबाबतचा सामंजस्य करार झाला ऐक्या अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकड्न अर्जन सिंग हे मार्शल ऑफ द एअर फोर्स हे पद भूषवणारे भारतीय हवाईदलाचे एकमेव अधिकारी आहेत

त्यांच्या नावानं हे अध्यासन सूरू करण्यात येत आहे

संरक्षण विभाग आणि एखादं विद्यापीठ यांच्या सहकार्यानं स्थापन झालेलं हे देशातलं पहिलंच अध्यासन आहे राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण विषयक अभ्यासाशी संबंधित मृद्दयांबाबत भारतीय हवाईदलाचे शैक्षणिक अधिकारी आणि सेवा अधिकारी यांच्यात परस्पर सहकार्य निर्माण करणं तसंच दोन सहभागी संस्थांमधील सहकार्य वाढवणं या हेतूनं अध्यासनाची स्थापना करण्यात येत आहे

बाजार समितीच्या अंतर्गत येणा या सहा महसूल विभागात आणि पाच बाजार आवार आणि व्यापारी हमाल माथाडी प्रतिनिधींसाठी ही निवडणूक घेणअयात आली

आकाशवाणी बातम्यांसाठी स्वप्ना हराळकर नवी मुंबई

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचनेवरून हे निर्देश देण्यात आले आहेत

सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी यांच्यासह विविध विभागांचे मंत्री यावेळी उपस्थित होते अध्यासन माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात डॉ शंकरराव चव्हाण अध्यासन आणि संशोधन संकूल उभारण्यात येणार आहे

अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातल्या रेल्वेच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी काल एक बैठक झाली खासदार डॉ सुजय विखे यांच्यासह सोलापूर विभागाचे रेल्वे प्रबंधक शैलेश ग्रप्ता आणि अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते नगर प्रणे इंटरसिटी रेल्वे सुरू करण्याचा विचार असून एक वर्षातच ही रेल्वे सूरू केली जाईल अस विखे पाटील यांनी यावेळी सांगितलं चंद्रकांत पाटील औरंगाबाद शहराच्या नामांतरातील सर्व तांत्रिक अडचणी दूर करुन त्याचं संभाजीनगर असं नामकरण करावं अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल केली औरंगाबाद महापालिकेच्या आगामी निवडणूकीसंदर्भात पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्यानंतर ते औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते

यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी शिवाजी विद्यापीठावर सोपवल्याचं त्यांनी सांगितलं व्ही सी इंट्रो पालघर ठाणे जिल्ह्यातल्या काही दिव्यांग मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी काल पालघर मधल्या डहाणू समूद्र किना यावर स्वच्छता अभियान राबवलं ऐकूया याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून समुद्रातल्या प्लास्टिक प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी आणि त्याचबरोबर भावी पिढ्यांना पर्यावरण रक्षणाबाबत प्रोत्साहित करण्यासाठी ड्रॉप्लेज या तंत्रज्ञान कंपनीनं आणि वाईल्डलाईफ कन्झव्हेर्शन एण्ड अनिमल वेल्फेअर या संस्थांनी या स्वच्छता अभियांनाचं आयोजन केलं होतं

पश्वैद्यकतज्ज्ञ आणि कासव संवर्धन तज्ज्ञ डॉ दिनेश विन्हेरकर यांनी या मोहिमेचं नेतृत्व केलं किना यावरचं प्लास्टिक आणि कचरा एकत्र गोळा करून तो नगरपालिकेकडे विल्हेवाट लावण्यासाठी देण्यात आला आपल्या दिव्यंगत्वाला अडथळा न मानता या ख या ओशन हीरोज नी पर्यावरणाचा रक्षणाचा मोलाचा संदेश इतरांना दिला आकाशवाणी बातम्यांसाठी नीतू चौरे पालघर जळगाव जळगाव जिल्ह्यात केळी संशोधन विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं जळगावचे संपर्क मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल सांगितलं

त्यावेळी ते बोलत होते निधन अमरावती इथले आंबेडकरी चळवळीचे नेते अमरावतीचे माजी उपमहापौर गंगारामजी बागडे यांचं काल निधन झालं आज सकाळी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत निधन राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी यांचंकाल बीडमध्ये हृदविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं

गेवराई तालुक्यातल्या रुई धानोरा या गावचे रहिवासी असलेले भरतब्वा रामदासी यांनी परराज्यांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कीर्तनातून समाज प्रबोधनाचं कार्य केलं

संत महंताची भूमी माझी मराठवाड्याची या त्यांच्या मराठवाडा गीतानं लोकप्रियता मिळवली होती देशमुख यांच्या पार्थिव देहावर आज सोयगाव इथ अंत्यसंस्कार होणार आहेत खेलो इंडिया खेलो इंडिया यूवा क्रीडा स्पर्धेची सांगता आज होत आहे

हवामान विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे मध्यमहाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तरउर्वरित भागात किंचित वाढ झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमानसरासरीच्या जवळपास होतं जालना आणि औरंगाबादसहमराठवाड्याच्या काही भागात काल पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या

नमस्कार